मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी आज दरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून जनतेला शूभेच्छा दिल्या त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली मराठवाड्याच्या विकासात अडथळे होते असं ते यावेळी म्हणाले या द्ष्काळी भागात यंदा चांगला पाऊस झाला असल्याचं त्यांनी नमूद केलं मराठवाडा ही संतांची भूमी असून अन्याय मोडून काढण्याची क्षमता या भागात असल्याचं तसंच समुद्धी महामार्गामुळे मराठवाडा समुद्ध होणार असल्याचं ते यावेळी म्हणाले मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा लढा पूढच्या पिढीनं जपायचा आहे असं आवाहन त्यांनी केलं सध्या मराठवाड्यातल्या जनतेनं कोरोना विषाणू मुक्तीच्या लढ्यात सामील होऊन मराठवाडा या विषाणू संसर्गातून मुक्त करावा असंही मुख्यमंत्री म्हणाले औरंगाबाद इथं मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झालं मराठा आरक्षणाला देण्यात आलेली स्थगिती रद्द करून तत्काळ आरक्षण लागू करण्यासंदर्भात मराठा क्रांती महिला मोर्चाच्या वतीनं पालकमंत्री देसाई यांना यावेळी निवेदन देण्यात आलं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामधे प्र क्लग्रू डॉ प्रविण वक्ते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं दौलताबाद इथं देवगिरी किल्ल्यावर नायब तहसिलदार रातनसिंग साळोख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं

मराठवाडा मुक्तीसाठी आपल्या जिवाची पर्वा न करता ज्या महान हृतात्म्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्यानं अखंड लढा दिला त्या लढ्याचं मोल अमूल्य असल्याचं प्रतिपादन गायकवाड यांनी यावेळी केलं

माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेला यावेळी स्रुवात करण्यात आली या मोहिमेला जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकांनी सहकार्य करावं आणि आरोग्य जागृती मोहिमेत आपलं योगदान द्यावं असं आवाहनही मंत्री गायकवाड यांनी यावेळी केलं

उद्धव भोसले यांच्या हस्ते मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर राष्ट्रीय ध्वजारोहण तसंच विद्यापीठाचं ध्वजारोहण झालं यावेळी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं विद्यापीठाच्या वर्धापनदिनानिमित्त हौशी आणि व्यवसायिक छायाचीत्रकारांसाठी खुल्या छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेच्या विजेत्या स्पर्धकांना यावेळी पारितोषिकं वितरित करण्यात आली

राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू तसंच केंद्रीय मंत्री विविध राजकीय पक्षांचे नेते विदेशातल्या नेत्यांनी पंतप्रधानांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त श्भेच्छा दिल्या आहेत भारतीय जनता पक्षातर्फे त्यांचा वाढदिवस सेवा दिवस म्हणून साजरा केला जात आहे

पुराच्या पाण्यात पीकं वाहून गेली असून शिंगोर्णी इथून एक चारचाकी गाडी चालकासह वाहून गेली आहे